आयएनएक्स मीडीया घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

संचालनालयानं केली चौकशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत बीकेसी इथं प्रचारसभा होत आहे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भाजपा तसंच शिवसेनेसह महायुतीतल्या घटक पक्षातले नेते सभेला उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे हे देखील सभेत सहभागी होणार आहेत केंद्रसरकारनं नक्षलवादावर अंकुश लावल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे

येत्या पाच वर्षात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केला जाईल अशी म्वाही त्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथल्या प्रचारसभेत दिली आदिवासी बडूल गडचिरोली जिल्ह्यात वनउत्पादनांवर आधारित उद्योग सुरु करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं चंद्रपुरात राजुरा इथंही अमित शाह यांची प्रचारसभा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित केला तसंच विकासाच्या वाटेवर अग्रेसर केला असं ते म्हणाले त्यांची आज यवतमाळ जिल्ह्यात वणी इथंही प्रचारसभा झाली

ए एल कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्यासाठी संरक्षण मंत्र्यांबरोबर लवकरच बैठक धेऊ असं आश्वासन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी दिलं आहे पवार यांनी आज नाशिकमधल्या ओझर इथं संपक यांची भेट घेऊन संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं वीज पुरवठ्याबाबत दिल्ली सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही असा प्रश्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे ते आज नागपूरात ब्रम्हपूरी इथं प्रचारसभेत बोलत होते महायुतीच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्यात अडीच हजार उद्योग बंद झाले सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरलं अशी टीका काँग्रेसचे नेते ज्येतिरादित्य शिंदे यांनी केली आहे ते आज कोल्हापूरात युथ कनेक्ट कार्यक्रमात बोलत होते शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज पुणे जिल्ह्यात भोर इथल्या प्रचारसभेत बोलत होते भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांचं आणि सामान्य माणसांचं सरकार असल्याचं प्रतिपादन केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे ते आज लातूर जिल्ह्यात शिरुर अनंतपाळ इथं प्रचार सभेत बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेत आहोत आज ऐक्या मुंबई शहरातल्या मतदार संघांचा आढावा आमचे वार्ताहर गौरीशंकर घाळे यांच्या कडून असमाधानकारक कामाचं कारण देत नाशिकचे पोलीस निवडणुक निरीक्षक यांना पदावरुन हटवण्याचे निर्देश निवडणुक आयोगानं दिले आहेत दुसऱ्या एका प्रकरणात फोटो मतदार पावत्यांचं योग्य वितरण न केल्यानं नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी यांनाही पदावरुन हटवलं आहे

चिंदबरम यांच्या विरुध्द दिल्ली न्यायालयात सीबीआयनं आरोप पत्र दाखल केलं या आरोपपत्रात पीटर मुखर्जी सनदी लेखापाल एस भास्करमण नीती आयोगाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंध्श्री खुल्लर सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे माजी सचिव अनुप पूजारी प्रबोध सक्सेना रबिंद्र प्रसाद इंद्राणी मूखर्जी आय एन एक्स मिडीया ए एस

एल आणि चेस मॅनंजमेंट सर्व्हीसेस यांनाही आरोपी ठरवलं आहे कृख्यात गुंड इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते प्रफूल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईत चौकशी केली संचालनालयानं परवाच त्यांना चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स बजावलं होतं ईडीनं मिर्चीच्या मालमत्तांची चौकशी सुरु केली आहे त्या चौकशीतून मिर्ची याची पत्नी हजरा आणि पटेल तसंच त्यांची पत्नी वर्षा प्रवर्तक असलेल्या मिलिनियम डेव्हलपर्स या कंपनीत झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे शिवसेनेनं मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातल्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांची आज पक्षातून हकालपट्टी केली सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचं पक्षाच्या मुखपत्रातून जाहीर केलं आहे वांद्रे पूर्व मतदारसंघात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे

कोल्हापूरात इचलकरंजी इथं बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीतल्या तिघांना गुन्हे अन्वेषण शाखेनं आज अटक केली त्यांच्याकडून दहा लाख एक हजार रुपयांच्या बनावट नोटांसह साहित्य जप्त केलं आहे

सीमाशुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं

राज्यात काल मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे